जावडेकर प्रदर्शन उद्गाटन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत पुणे बंगळूरू भुवनेश्वर पाटणा मोईरंग आणि सांबा अशा सहा ठिकाणी आयोजित प्रदर्शनांचे उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते काल नवी दिल्ली येथून दूरदूश्य प्रणालीच्या माध्यमातून झाले नवी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केंद्रात आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटनही जावडेकर यांच्या हस्ते झाले

ही देशासाठी अत्यंत महत्वाची घटना असून या कार्यक्रमातून जगाला भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि त्यापुढची भारताची वाटचाल याची माहिती मिळणार आहे आपल्याला अनेकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळाले आहे स्वतंत्र भारताने खूप काही मिळवले आहे भारत जगातील आर्थिक सामाजिक आदी सर्वच क्षेत्रात महाशक्ती बनेल आपण सर्वांनी देशाला पुढे घेऊन जायचे आहे असं जावडेकर यावेळी म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर या महाप्रुषाची अनेक दूर्मिळ चित्रे आणि त्यांनी भाग घेतलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील अनेक चळवळीतील प्रासंगिक छायाचित्र आणि त्या संदर्भातील सविस्तर माहिती देखील बघता येणार आहे देश म्हणन आपण काय केले पाहिजे आणि पुढे काय करायला हवे या दृष्टीने प्रेरणा घेण्यासाठी हे प्रदर्शन महत्वाचे असल्याचे मत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी याप्रसंगी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केले

त्याच्यामध्ये भारतातील संपूर्ण प्रांतातील नेते आणि त्यांच्या त्या त्या ठिकाणी झालेल्या चळवळी ह्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो

संपूर्ण प्रदर्शनाचा हेतू हाच आहे की या प्रदर्शनापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपल्या देशाच्या उज्जवल भवितव्यासाठी ही प्रेरणा कायम ठेवावी युवा संसद लातूरचे नेहरू युवा केंद्र आणि दयानंद कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संसदीय कार्यप्रणालीची ओळख निर्माण व्हावी तसेच राष्ट्रभक्ती आणि नेतृत्वगृण विकसित व्हावेत याकरिता युवा संसद कार्यक्रमाचे काल आयोजन करण्यात आले होते

परीक्षा पे चर्चा पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा या संवादात्मक शैक्षणिक कार्यक्रमात नावनोंदणी करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे चर्चेचा हा चौथा कार्यक्रम द्रदूश्य प्रणालीद्वारे घेतला जाईल इनोवेटइंडिया डॉट मायजीओवी डॉट इन या अधिकृत साईटवरुन विद्यार्थी नोंदणी करु शकतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सूरु झालेल्या एक्झाम वॉरियर्स या चळवळीचा परिक्षा पे चर्चा एक भाग आहे विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या पूर्वी तणावमुक्त वातावरण निर्मिती करण्याचा त्याचा हेतू आहे लोकांनी मागणी केल्यावरुन यावर्षी या संवादामध्ये विद्यार्थ्यांसोबतच पालक तसेच शिक्षक देखील समाविष्ट असतील या चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळण्यासाठी विद्यार्थी शिक्षक किंवा पालक मायजीओवी इनोवेट मंचावर दिलेल्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे प्रत्येक विजेत्याला एक विशेष प्रशस्तीपत्रक दिले जाईल विजेत्यांमधील विद्यार्थ्यांचा एक गट थेट पंतप्रधानांसोबत चर्चा करेल आणि त्यांना प्रश्न विचारेल या विशेष विजेत्यांना पंतप्रधानांसोबतचं त्यांची स्वाक्षरी असलेलं छायाचित्र डिजिटल स्मरणिका म्हणूनही दिले जाईल

मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल आणि उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये हा शेवटचा इशारा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एका बैठकीत स्पष्ट केले

भारतीय दंडविधानाची विविध कलमे आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलमाखाली वाझे यांच्यावर आरोप दाखल करण्यात आले आहेत तत्पूर्वी वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता परंतू तो फेटाळण्यात आला गाडीतील स्फोटकांचे प्रकरण आणि गाडीमालक मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेने गेल्या सोमवारी आपल्या हातात घेतला आहे

सत्तार यांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही कामे मंजूर केली

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्दव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक काल द्रदृश्य पद्धतीने पार पडली

वीज गल नांदेड शहरात काल सायंकाळपासून पथ दिवे बंद होते त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्ते अंधारात होते

थाळी वाजवा वाढती महागाई पेट्रोल डिझेल घरगुती गॅसची प्रचंड भाववाढ बेरोजगारांची वाढती संख्या इत्यादी कारणांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँप्रेसच्या वतीने काल सोलाप्रात थाळी वाजवा आंदोलन करण्यात आले महागाईमुळे अनेक घरात रिकामी थाळीच वाजवावी लागत आहे अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली चली स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती वाढल्याने वाशीम जिल्ह्यात पुन्हा एकदा चुली पेटू लागल्या आहेत पावसाळ्यासाठी इंधन जमा करण्याचा ग्रामीण महिलांचा उद्योग पुन्हा सुरु झाला आहे गडू तूर आणि हरभरा पिकाची काढणी झाल्याने आता ग्रामीण महिला सरपण गोळा करण्याच्या कामाकडे वळली आहे

या उपक्रमाची कल्पना आणि विस्तार लक्षात यावा म्हणून काल ऑनलाईन मार्गदर्शन आणि वेध समूह परिचयाचे सत्र आयोजित करण्यात आले होते

कर्तृत्वक्षेत्र ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये अधिक दुढ करणे आवश्यक आहे असे कुलकर्णी यांनी सांगितले वेध याचा अर्थ आपले लक्ष अच्कपणे साध्य करणे

करिअर निवडताना आधी स्वतची ओळख करून घ्यावी

नितीन शेटे यांनी सांगितले की केवळ इंजिनिअर आणि डॉक्टर निर्माण करणारा लातूर पॅटर्न तयार करण्याचे काम काही मंडळींनी केले

प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आहे त्या कौशल्याचा शोध घेऊन ते विकसित करण्याचे काम या उपक्रमाव्दारे करण्यात येईल असे शेटे म्हणाले नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास सर्व शिक्षकांनी करावा असे आवाहन देखील त्यांनी केले शिमगा कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव सिंधूदूर्ग जिल्ह्यामध्ये नियंत्रणात ठेवण्याच्या हेतूने आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शिमगोत्सव काळात प्रशासनाने नियमावली तयार केली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या सिंधूदर्ग जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत पून्हा वाढ होताना दिसत आहे तसेच शिमगा उत्सवासाठी मुंबई पूण्यावरुन लोक येण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षी सिंधुद्ग जिल्ह्यात शिमगा उत्सव होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत निधन चंद्रपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत माजी आमदार जेष्ठ विधीज्ञ ऍडवोकेट एकनाथराव साळवे यांचे काल दुपारी निधन झाले

उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर मंत्री यांचे काल सायंकाळी वार्धक्याने निधन झाले

उस्मानाबादचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि इतर अनेक संघटनांशी ते संबंधित होते महिला एटीएफ आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत काल दुहेरी गटाची अंतिम फेरी पुण्यात डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर पार पडली यामध्ये ऋतूजा भोसले हिने ग्रेट ब्रिटनच्या एमिली वेबली स्मिथच्या साथीने अजिंक्यपद पटकावले

महिला क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांदरम्यान पन्नास षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना आज लखनौ येथे खेळण्यात येईल

क्रिकेट वीस षटकांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतला भारत आणि इंग्लंड पुरुष संघांदरम्यान दुसरा सामना आज अहमदाबाद येथे होणार आहे